प्रतिबंधात्मक उपाय योजनांवर भर देण्याच्या सचना केल्या आहेत गेल्या काही दिवसांत शहराबरोबरच ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढत असून जिल्ह्यातील प्रामुख्यानं व्यापारी अन्य व्यावसायिक आणि छोट्या विक्रेत्यांना कोरोनाची लागण होत असल्याचं आढळून आलं आहे जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा त्यानंतर सतर्क झाली असून रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे जिल्ह्यातील अनेक व्यापारी कोरोनाच्या विळख्यात सापडले असल्यानं त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षात घेता ही शोध आणि तपासणी मोहीम सोपी नसल्याचं प्रशासनाच्या लक्षात आलं आहे त्यादृष्टीनं कामाचं नियोजन केलं जात असून सर्वप्रथम या विक्रेत्यांची दुकानंही निर्जंतुक केली जात आहेत रक्तत्टवडा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राज्यात रक्तसंकलन समाधानकारक प्रमाणात झालं होतं मात्र फेब्रवारीनंतर कोरोना संसर्गात वाढ होऊ लागल्यानं रक्तसंकलनात पुन्हा घट निर्माण झाल्याचं चित्र आहे दोन महिन्यानंतर रक्ताचा आणखी तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे

परिणामी पुण्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे मल्टिमोडल हब पुण्यातील नियोजित मल्टिमोडल हब प्रकल्पातून एसटी महामंडळानं अंग काढून घेतलं आहे की नाही याविषयी महामंडळाच्या पूणे विभागाकडं काही ठोस माहिती नसल्याचं स्पष्ट होतं आहे ह्या प्रकल्पातून एसटी महामंडळानं माघार घेतली का याविषयी आपल्याकडे काहीही माहिती नसल्याचं पूणे एस टी विभागाचं नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी आमच्या वार्ताहराशी बोलताना सांगितलं हा विषय जिल्ह्यापूरता नसून त्याबाबतची धोरणं राज्यसरकार आणि एस टी महामंडळ ठरवत असल्यानं याविषयी आम्हाला काहीच माहिती नसल्याचे गायकवाड यांनी सांगितलं महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनीही याविषयी काहीही माहिती नसल्याचंच सांगितलं याबाबत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने अधिक माहिती देऊ शकतील मात्र सध्या ते आसाममध्ये निवडणूकीच्या कामासाठी गेले असल्याचंही भोसले यांनी आमच्या वार्ताहराशी बोलताना सांगितले दरम्यान शिवाजीनगर इथं होणाऱ्या एस टी मेट्रो आणि रेल्वेच्या मल्टीमोडल हबमधून एस टी महामंडळ बाहेर पडण्याची शक्यता आहे परंतू याबाबत एस टी कडून कोणतंही अधिकृत पत्र मिळालं नसल्याचं पुणे मेट्रोनं स्पष्ट केलं आहे मल्टी मोडल हबसाठी एस टी महामंडळ काही निधी देणार होतं आणि मेट्रो हब उभारणार होतं पण एस टी महामंडळाकडे निधीची कमतरता असल्यानं ते या प्रकल्पातून बाहेर पडण्याची शक्यता आहे मेट्रोच्या शिवाजीनगर स्थानकासाठी आवश्यक असणाऱ्या जागेत मेट्रोचं स्थानक उभारण्यात येणार असून ती जागा एस टी महामंडळला परत केली जाईल असं मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी आकाशवाणीला सांगितलं

राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाविरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्स नं आजपासून दोन दिवसांचा संप पुकारला आहे बँक कर्मचाऱ्यांनी पत्रकं वाटून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला दुसरा शनिवार रविवार यांना जोडून हा दोन दिवसांचा संप पुकारला आहे सलग चार दिवस बँका बंद राहिल्या पुण्यातील राष्ट्रीयीकृत बँका उद्याही बंद राहाणार आहेत त्यामुळे बँकिंग व्यवहारावर त्याचा परिणाम झाल्याचं दिसून आलं तर कोविड संबंधीच्या नियम आणि अटींचं पालन करून निषेध नोंदविण्यात आला देशभरातून आठ लाखाहून अधिक अधिकारी कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत पिंचि जलपर्णी मुळा नदीत फोफावलेली जलपर्णी काढण्याविषयी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना खासदार गिरीश बापट यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आय़ुक्तांना दिल्या आहेत खासदार गिरीश बापट यांनी पिंपरी चिंचवड पालिकेचे आय़ुक्त राजेश पाटील यांना याबाबत एक पत्र लिहिले आहे पिंपरी चिंचवड खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड तसंच पुणे महानगरपालिका यांच्या प्रमुखांची तातडीने बैठक घेऊन नागरिकांना त्रासातून मुक्त करण्याची मागणीही खासदार बापट यांनी केली आहे

पुणे वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे आणि परिसरात आज आकाश मुख्यतः निरश्र राहिले

उद्याही आकाश निरभ्र राहिल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत